या बैठकीनंतर येडिय्रप्पा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकची जनता आणि भाजपचे कार्यकर्ते यांना निवडण्कीतल्या यशाबद्दल धन्यवाद दिले आहेत तर काँप्रेसच्या नकारात्मक राजकारणाला कर्नाटकच्या जनतेनं नाकारलं आहे असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे दरम्यान जनता दल सेक्यूलर या पक्षाच्या आजच्या बेंगलुरु इथल्या बैठकीत कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाला मान्यता देण्यात आली काँप्रेस पक्षाची आजची बैठक सुरू होण्यास अगदी थोडा अवधी उरलेला असतानाही या बैठकीला पक्षाचे काही आमदार गैरहजर असल्याचं वृत्त आहे

या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला तत्काळ अटक न करता तक्रारीच्या सत्यतेची शहानिशा करूनच अटक करण्याचे निर्देश न्यायालयानं वीस मार्चला दिले होते यावर केंद्रसरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल रात्री रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली तसंच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली या अपघाताची चौकशी करण्यासाठी योगी यांनी नेमलेल्या समितीनं आज घटनास्थळावर जाऊन पाहणी केली या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दख व्यक्त केलं आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल केंद्रशासित प्रदेशांमधल्या विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी स्मार्ट सिटी योजना प्रधानमंत्री आवास योजना अमृत अर्थात अटल कायाकल्प योजना आणि स्वच्छ भारत योजनांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही ग्रहमंत्र्यांनी दिल्या

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात भारत सरकारच्या या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली आहे बदलत्या हवामान स्थितीत अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवण्याची गरज असून त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील असंही या अहवालात म्हटलं आहे

ग्राहकांच्या योगदानान्सार त्यांना वयाच्या साठाव्या वर्षापासून दरमहा एक ते पाच हजार रुपये निवृत्तीवेतनाची हमी या योजनेत आहे ग्राहकाच्या पती किंवा पत्नीलाही पुढे हे निवृत्तीवेतन मिळू शकतं आतापर्यंत या योजनेत ग्राहकांच्या योगदानाचे तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये जमा झाले आहेत